मंत्री मंडळ निर्णय शासकीय आणि गायरान जमिनीवरही आता सर्वांसाठी घरं ही योजना राबवयाचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळान घेतला यासाठी महापालिका नगरपालिका नगरपंचायत आणि औद्योगिक नगरी अधिनियमात दुरुस्ती करण्यात येणार असून यामुळे परवडणाऱ्या घरांची मोठ्या प्रमाणात निर्मीती होणार आहे

तसंच पुण्याच्या गुंजवणी प्रकल्पासाठी देण्यात आलेल्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेत सुधारणा करण्याचा निर्णयही घेण्यात आला या निर्णयामुळे धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना वीज पंपाचा वापर न करता नैसर्गिक दाबाने सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे मदत आणि प्नर्वसन विभागाच्या नावात आपत्ती व्यवस्थापनाचा समावेश करण्यालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली नॅसकॉम करार माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात राज्य अग्रेसर राहण्यासाठी नॅसकॉमसोबत झालेला करार महत्त्वपूर्ण असून यामुळे राज्यातील माहिती तंत्रज्ञानाशी निगडीत उद्योगांना चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवत संस्था नॅसकॉमसोबत राज्याच्या उद्योग विभागानं पाच वर्षासाठी सामंजस्य करार केला आहे या करारानुसार नॅसकॉमची टेक्नॉलॉजी अँड लीडरशिप फोरम ही परिषद पुढील पाच वर्षे महाराष्ट्रात होणार आहे

प्रतिविष आणि रक्तजल उत्पादित करणाऱ्या देशातील या अग्रगण्य संस्थेचं पिंपरी इथं मोठं उत्पादन केंद्र आहे

अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडन

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे मंत्री पियष गोयल यांनी खारकोपरहन नेरूळला जाणाऱ्या पहिल्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून या परिसराच्या विकासाचा नवा मार्ग सुरू केला

जेएनपीटी ओनएजीसीसारखे मोठे प्रकल्प या भागात आहेत दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथेच होत असल्यानं हा रेल्वे मार्ग अत्यंत महत्वाचा ठरणार आहे दिवा पनवेल पेण मार्गावर मेमो सुरू करावी ही मागणी मंजूर झाल्यानं पेणकरांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला

शोभना देशमख आकाशवाणी बातम्यांसाठी अलिबाग रायगड कारवाई रस्त्यात थुंकणाऱ्यांवर कारवाई सुरु केल्यानंतर पूणे महापालिकेने आता पानटपरींच्या परिसरात थुंकणाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे

ऐकूया बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातले लाभार्थी संतोष विठ्ठल महारखेडे यांचा अन्भव माझ्या शेतात विहीर असल्यानं पाण्याची व्यवस्था आहे मला पाणी घेण्यासाठी कोणतेही साधन नव्हते मला पंतप्रधान कृषी सिंचन योजनेची माहिती मिळाली

त्यानंतर मला पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून ठिबक सिंचन साहित्य मिळाले म्हणून मी माझ्या शेतातील पिकाला पाणी देऊ शकतो माझ्या शेतात आता कपाशी हरबरा मका पिकाचे उत्पादन काढत असल्यामुळे मला त्यातून भरपूर नफा मिळत असून सध्या समाधानी जीवन जगत आहे त्यामुळे मी आणि माझे कुटुंब केंद्र सरकारचे आभारी आहे

याबाबत अधिक माहिती देत आहेत अधिष्ठाता डॉ अजय चंदनवाले

अशारितीने या दुष्परिणांची लोकांना आणि रुग्णांना त्याची जाणीव करुन देण्याकरिता बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटच्या डॉ

डॉक्टर्स छापा कोल्हापूरातील पंधरा नामवंत डॉक्टरांच्या रुग्णालयांवर केंद्रीय महिला आणि बाल विकास विभागाच्या विशेष पथकानं काल छापे घातले सहा महिन्यांपूर्वी इचलकरंजी इथं डॉक्टर अरुण पाटील यांच्या रुग्णालयातून नवजात मुलांची विक्री होत असल्याच्या संशयावरून छापा टाकण्यात आला होता या पार्श्वभूमीवर कोल्हाप्रस्मधील रुग्णालयांमध्ये बेकायदेशीर गर्भपात नवजात शिशूंची परस्पर विक्री असे प्रकार होत आहेत का याची माहिती घेतली जात आहे रुग्णालयात प्रसूत होणाऱ्या महिलेचं वय इत्यादि तपशीलाची नोंद करण्यात येत आहे का याचीही कसून चौकशी करण्यात येत आहे अनेक रुग्णालयांमध्ये अठरा वर्षांच्या मुलींची प्रसुती करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे

यावेळी ईट राईट इंडिया हा संदेश देण्यात आला राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या सहयोगानं केंद्र शासनाच्या अन्नसूरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या वतीनं या यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे यानंतर ही यात्रा गुजरातमध्ये प्रवेश करणार आहे

प्रामुख्यानं कृषी विभागामार्फत हे रोजगार दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली दुष्काळी काळात अहमदनगर बीड लातूर उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यातून लोक रोजगारासाठी पृण्यात येतात असा यापूर्वीचा अनुभव आहे दरम्यान पालघर जिल्ह्यातील दृष्काळी स्थितीमुळं तिथले शेतमजूर शहराकडे स्थलांतरीत होऊ लागल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे दष्काळ उपक्रम भारतीय जैन संघटनेमार्फत राबविण्यात येत असलेल्या दुष्काळमुक्त महाराष्ट्र उपक्रमात वाशिम जिल्ह्याची निवड झाली आहे या अंतर्गत जलसंधारणाची काम केली जाणार असून या अभियानाचा शुभारंभ काल येथे करण्यात आला

या दुष्काळ जाहीर केलेल्या गावांमध्ये सवलती आणि आवश्यकतेनुसार उपाययोजना करण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्यक्षमतेने आणि संवेदनशीलपणे काम करावे असे निर्देश जिल्हाधिकारी वि ना काळम यांनी काल सांगलीत दिले यासंदर्भातील आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते